यासाठी आज सभागृहात शून्य प्रहर स्थगित करण्यात आला

हे विधेयक मंजूर झालं तर सरकारला संघटनांसह व्यक्तीलाही दहशतवादी ठरवण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना माकपाचे एलामरम करीम यांनी या विधेयकातल्या तरतुदींमुळे भीतीचं वातावरण आहे असं सांगत विरोधकाला विरोध केला द्रमुकने हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली पीडीपी आणि काँग्रेसनंही या विधेयकाला विरोध दर्शवला हे विधेयक न्यायालयीन कसोटीवर टिकणार नाही असं काँग्रेसचे जेष्ठ नेते चिदंबरम यांनी या चचेंत बोलताना सांगितलं भाजपासह वायएसआर काँग्रेच्या सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन आज भाजपा खासदारांनी संसदभवनातल्या महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली निषेधाचे फलक झळकावत पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या कामगार कायद्यातले बदल आणि कंपन्यांच्या अनुनयाच्या विरोधात डाव्या पक्ष्यांनीही निदर्शनं केली कश्मीर प्रश्री कोणतीही चर्चा करायची झाली तर ती फक्त पाकिस्तानशी आणि फक्त ड्रीपक्षीयच होईल असं भारतानं आज अमेरिकेला ठणकावलं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली जयशंकर सध्या आसीयान भारत मंत्रीबैठकीसह विविध बैठकांसाठी थायलंडची राजधानी बँकॉक इथं आहेत या बैठकांव्यतिरिक्त त्यांनी आज माईक यांच्याशी बैठक घेतली कश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दोन वरीष्ठ नेत्यांमधे झालेली ही पहिलीच बैठक आहे महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधता सर्व विरोधक एकवटले असून निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात यासाठी मतपत्रिकांचा वापर केला जावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली मतपत्रिकांच्या वापरासाठी नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जातील

यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार छगन भुजबळ काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकभारतीचे कपिल पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

या मुलीवर लखनौ इथं किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शर्मा यांनी बातमीदारांना सांगितलं की पीडित मुलीच्या आणि तिच्या वकीलांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीला लखनौहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मोकळीक तिच्या कुटुंबाला आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं या मुलीच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या वकीलांना कोणत्याही क्षणी तिला एम्स रुगणालयात हलवावं वाटलं तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांशी संपर्क साधू शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलं पीडित मुलीच्या काकाला रायबरेलीच्या तुरुंगातून तिहारला हलवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आणि याप्रकरणी पुढचा आदेश सोमवारी दिला जाईल असं सांगितलं पीडित मुलीची ओळख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा कोणत्याही मार्गानं उघड करु नये असे निर्देशही न्यायालयानं प्रसारमाध्यमांना दिले अयोध्या जमीन विवाद प्रकरणी मध्यस्थाच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सदस्यीय मध्यस्थ मंडळानं आपला अहवाल बंद लखोटयात काल सादर केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दूल नझीर यांच्या घटनापीठापुढं या प्रकरणाची सुनावणी होत आहे

व्यापाराच्या समान मुद्यावर चर्चा करण्यास चीन अजूनही गंभीर दिसत नाही अमेरिकेच्या अतिरिक्त कृषी वस्तूंची खरेदी करण्याचं आधासन देखील चीननं पाळलं नसल्याचं ते म्हणाले

राष्ट्रपति रामनाथ कोविंद तीन पश्चिम अफ्रीकी देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात काल ते गिनीची राजधानी कोना क्री इथं पोहचले कोना क्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर गिनीचे राष्ट्रपति अल्फा कोंडे आणि भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रपतींना गिनीच्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं कोविंद आज गिनीचे राष्ट्रपति अल्फा कोंडे यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावरची चर्चा करतील त्यानंतर उभय देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील तसंच भारतीय समुदायाशी देखील ते संवाद साधणार आहेत पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम ते अनेक वर्ष निर्भीडपणे करत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं प्रशस्तीपत्रात म्हटलं आहे म्यानमारच्या कोस्वे विन थायलंडच्या अंगखाना निलापायजित फिलिपिन्सच्या रेमुंडो कैयाब आणि दक्षिण कोरियाच्या किम योंग कि यांनाही मेगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे बँकॉक इथं सुरु असलेल्या थायलैंड खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपात्यपूर्व फेरीत भारताच्या बी साईप्रणीत चा मुकाबला आज जपानच्या कांटा सुनेमायाशी होणार आहे

या स्पर्धेच्या एकेरीत तो एकटाच भारतीय खेळाडू उरला आहे

श्रीकांत पी कश्यप एस

प्रणय आणि साइना नेहवाल काल दुसऱ्या फेरीतल्या सामन्यांमध हरल्यामुळे स्पर्धेतून बाहेर फेकले गेले पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोड़ी आज उपांत्य फेरीत जपानी जोड़ीशी लढत देईल तर मिश्र दुहेरीत अधिनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रेन्कीरेङ्डी या जोड़ीचा मुकाबला जापानी जोड़ीशी होईल जम्मू आणि कशमीरमधे शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या जवानाचा आज पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला पांडुशात परिसरात मध्यरात्री शोध मोहिने दरम्यान ही चकमक उडाली दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे किमान दोन दहशतवादी या परिसरात लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नेदरलँडमध्ये सार्वजनिक संस्था इमारती रुग्णालयेशैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना बुरखा किंवा निकाब सारख्या चेहरा पूर्ण झाकणाऱ्या कपङ्यांवर बंदी घालण्यात आली आहे

गेल्या वर्षी जून महिन्यात यासंबधीचा कायदा पारित करण्यात आला होता

अमेरिकेच्या वादग्रस्त मेक्सिकोमध्ये राहा या कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकी सरकारनं मध्य अमेरिकी आणि क्युबन स्थलांतरितांना उत्तर मेक्सिको सीमेलगत असलेल्या शहरात पाठवलं आहे